देशाला आत्मनिर्भर बनविताना लाखो कसोट्यांना तोंड द्यावं लागणार आहे

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांना अभिवादन करून आजच्या काळात देशाच्या रक्षणासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा दल पोलीस कर्मचार्यांच्या शौर्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला सेवा परमो धर्मः ही उक्ती जगणाऱ्या कोविड योद्ध्यांना त्यांनी नमन केलं

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी मनुष्यबळ कुशल बनवणं युवकांचा कौशल्यविकास करणं गरजेचं असून व्होकल फॉर लोकल ही मानसिकता तयार करणं हे आव्हान आहे आगामी काळात मेक इन इंडिया बरोबरच आपल्याला मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन पुढे जावे लागणार आहे असंही ते म्हणाले

सामर्थ्य मूलं स्वातंत्र्यम या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी वैभव उन्नती प्रगतीचे स्रोत आर्थिक स्रोतावरच अवलंबून असतात असं नमूद केलं

कृषी आणि बळीराजा यांची सर्व बंधनातून कायदेकानूमधून मुक्तता करण्यात आली शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले जात आहेत

मध्यम वर्गीयांची स्वतःचे घर स्वस्तात विमान प्रवास वाजवी शुल्कात शिक्षण ही स्वप्नं आयुष्यभर पूर्ण होऊ शकत नाहीत ती पूर्ण करण्यासाठी त्यांना नव्या संधी देणं योजनांचा लाभ मिळवून देणं हे सरकारनं सर्वाधिक महत्त्वाचं मानलं आहे असंही पंतप्रधान म्हणाले आगामी काळात प्रत्येक भारतियाला हेल्थ आयडी देण्यात येईल त्यावर रुग्णावरील औषधोपचाराची सर्व माहिती एकत्रित करण्यात येईल नॅशनल हेल्थ डिजिटल मिशनद्वारे आरोग्यसंबधी सर्व समस्यांवर उपाय करण्यात येईल हे मिशन आजपासून सुरु होईल अशी घोषणा मोदी यांनी केली कोरोनावरील लसीकरिता संशोधन अखंडपणे सुरु आहे

लस कमीतकमी वेळेत कशी पोहोचवली जाईल याची रुपरेषा देखील तयार आहे अशी माहिती त्यांनी दिली महिला स्वयंरोजगारासाठी देश कटिबद्ध असून महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास असल्यानेच त्यांना लष्करात हवाई दलात सहभागी करून घेण्यात आलं त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठीचे सर्व उपाय केले जात आहेत मुलींच्या लग्नाचं वय काय असावं याचाही विचार सुरु आहे त्या समितीचा अहवाल आल्यावर त्याचाही निर्णय घेतला जाईल असं मोदी म्हणाले सीमेवर देशाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले पण ज्यांनी डोळे वटारले त्यांना भारताच्या शूर सैनिकांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे भारत स्वतःच्या रक्षणासाठी काय करु शकतो हे लडाखमध्ये जगाने पाहिलं आहे जगाचा भारतावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असं सांगतानाच हे काम करणाऱ्या सर्व सैनिकांना नमन करतो असंही मोदी म्हणाले

भारत स्वतः सुरक्षित भक्कम असेल तेव्हाच हे शक्य आहे असं त्यांनी नमूद केलं

काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताच्या प्राचीन परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला कोरोनाच्या जागतिक संकटाच्या या काळात मानवतेच्या भल्यासाठी भारताला अग्रणी भूमिका घ्यावी लागेल असं ते म्हणाले कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळेवर अत्यंत प्रभावी उपाययोजना केल्या ही समाधानाची बाब आहे असं सांगून या लढ्यातील सर्व कोविड योध्यांची त्यांनी प्रशंसा केली कोरोनाच्या संकटावर आपण निश्चित विजय मिळवू असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला

देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या आणि स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी अपरिमित त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी अभिवादन केलं ज्या भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी अथक परिश्रम केले तो देश उभारणं हीच या महात्म्यांना खरी आदरांजली ठरेल

आयुष अभियान आयुष मंत्रालयानं आरोग्यरक्षणासाठी आयुष या नावानं एक स्वतंत्र अभियान सुरु केलं आहे हे अभियान तीन महिने वेबिनारच्या माध्यमातून चालविलं जाणार आहे

आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वांसाठी किफायतशीर सहजपणे उपलब्ध वैद्यकीय सेवा असं या अभियानाचं मुख्य सूत्र आहे सध्याच्या काळात आरोग्य रक्षणासाठी आपल्या वर्तन आणि आहार विहारामध्ये योग्य बदल केले पाहिजेत असं मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटलं आहे शहा गेले काही दिवस गुजरातमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक भागात सातत्यानं पाणी शिरत असून तिथून त्याचा निचरा वेळेवर होत नसल्यानं जनजीवन विस्कळीत होत आहे याबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा केली

भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे संरक्षण मंत्री संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनांची माहिती देणाऱ्या सृजन पोर्टलचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं त्याचा उपयोग संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगातील उद्योगपतींना होणार आहे या क्षेत्रातील उद्योगपतींनी एकजुटीने आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचा देशाच्या संरक्षण सामग्रीविषयक गरजा पूर्ण करायला मदत होईलच शिवाय या क्षेत्रातील निर्यात वाढवण्याची संधीही उपलब्ध होईल असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले

नमस्कार